या सत्रात विविध मंत्रालयांच्या मागण्यांना मान्यता दखीवर चर्चा कली जाईल

ज्ञाणमध्याक्रोरोना विषाणूच्या संसर्गांचा उद्रक्ष झाल्याच्या पार्शंभूमीवर तिथं अडकलखा भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहा अशी माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी दिली या भारतीयांना परत आणण्यासाठी आवश्यक ती माहिती प्रक्रिया सुरु करण्यासाठी सरकार ईराणी अधिका यांबरोबर काम करत आहात्या संदर्भातल्या कामाच्या प्रगतीबाबतची माहिती संबंधितांना कळवण्याबाबत जिणमधल्या भारतीय राजदूताला सांगितल्याचंही जयशंकर यांनी आपल्या ट्विटर संदर्धात दिली आहक करळच मुख्यमंत्री पी

हिंसाचार्यस्त ईशान्य दिल्ली क्षम्रातल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वित्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून नियोजित वळ्विपत्रकाप्रमाण ट्विख्वाचा निर्णय मंडळानं घेतका आह आ भागात झालल्या हिसाचाराच्या पार्बभूमीवर या परीक्षा पुढविकलल्या होत्या यख्या सात तारखप्रिंत परीक्षस्ती उपस्थित राहू न शकलख्या विद्यार्थ्यांसाठी पून्हा कक्रिया तारखप्रि परीक्षा घघ्याची तयारी कव्याचं मंडळानं जाहीर कवि आह जसंच अशा विद्यार्थ्यांची यादी पुरवण्याच आदधीशाळांचमुख्याध्यापक तसंच दिल्लीच्या शिक्षण संचालनालयाला दिल आहरी राजधानी दिल्लीतली परिस्थिती सामान्य आणि शांततापूर्ण असल्याचं सांगून अफवा पसरवू नका तसंच अफवांकडलिक्ष दस्ति नका असं आवाहन दिल्ली पोलिसांच ज्ञनसंपर्क अधिकारी एम एस रंधवा यांनी कलि आह अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यद्दत्रा असा खाारा त्यांनी दिला अफवा पसरवल्याच्या संशयावरुन पोलिसांनी काल दोनजणांना ताब्यात घर्मि

अफगाणीस्तानच्या ताब्यात असलल्या बंडखोर कैद्यांची सुटका करावी ही अमरिका आणि तालिबान यांच्यातल्या करारातली महत्वाची अट अफगाणीस्तानच अध्यक्ष अश्रफ घनी यांनी फरीळली आहा आत्र तरीदखील संपूर्णतः युद्धबंधी व्हावी यासाठी हिंसंक घटनांच प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरुच राहतील असंही त्यांनी सांगितलं